त्यामुळे या विधेयकाला आता कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे

या कायद्यातल्या तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या द्र्बल घटकांसाठी शिक्षण आणि शासकीय नोकरीत दहा टक्के जागा राखीव असतील

काल नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते काँग्रेसनं शेतकऱ्यांचा मतपेटी म्हणून वापर केला असा आरोप त्यांनी केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारनं सामाजिक समानतेबरोबरच आर्थिक समानताही आणल्याचं नमूद केलं देशाच्या सुरक्षेला महिला सक्षमीकरणाला सरकारनं प्राधान्य दिल्याचं सांगतानाच गेल्या चार वर्षात दहशतवाद भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचंही ते म्हणाले

व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे

उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण ही सध्याची महत्वाची सूत्र असून त्यामुळे जग अधिक जवळ आलं आहे असं ते म्हणाले

कायद्याच्या उपाययोजनांबरोबरच सर्व राजकीय पक्ष तसंच निवडणुकीसंबंधित इतर घटकांनीही सातत्यानं प्रयत्न करुन यावर उपाययोजना करण्याची गरज आयोगानं व्यक्त केली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

आतापर्यंत ही स्विधा मोफत होती

मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शन महाप्रसाद आणि राहण्याची सुविधा माफक दरात उपलब्ध करुन देणं शक्य होणार आहे मात्र मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्या गैरहजेरीत सहअध्यक्षांनी हा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली

आज सकाळी दहा वाजता पूणे इथं नायर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत

ब्रलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार पश्रसंवर्धन राज्यमंत्री अर्ज्ञन खोतकर यांनी जिजाऊंच्या स्मुतींना अभिवादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत महाराष्ट सदनात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अभिवादन केलं औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी तर परभणी महानगरपालिकेत महापौर मीना वर्प्डकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली पाथरी तालुक्यातल्या तुरा इथं जिजाऊ जयंतीनिमित्त महिला बचट गट मेळावा घेण्यात आला तर जालना इथं जिजाऊ जयंतीनिमित्त दुचाकी फेरी काढण्यात आली लातूर जिल्ह्यात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले या नगरसेवकांनी पक्षादेशाचा भंग केल्यानं ही कारवाई केल्याचं या आदेशात म्हटलं आहे

लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन च्या वतीनं औरंगाबाद इथं काल आयोजित हैदराबाद मुक्तीची संघर्षमय गाथा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या सह अनेकांनी हैदराबाद प्रांताच्या इतिहास लेखनाचा प्रयत्न केला मात्र ते कार्य पूर्ण होऊ शकलं नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली

या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडी घेतली आहे

काल या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाड्रंनी जलतरण आणि जिम्नॅस्टिक या प्रकारात प्रत्येकी चार सुवर्णपदकं पटकावली

या अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र महास्वच्छता फेऱ्या काढण्यात आल्या लातूरमध्ये सरस्वती विद्यालयातून निघालेल्या महास्वच्छता फेरीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन इटणकर यांनी हिरवा झेंडा दाखवला शाळांनी मूल्यशिक्षणासोबतच स्वच्छतेचं महत्त्व सांगण्याचं आवाहन त्यांनी केलं औरंगाबाद शहरातही अशाच स्वरूपाची महारॅली काढण्यात आली जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महास्वच्छता अभियान प्रभात फेरीचा शुभारंभ केला स्वच्छता अभियान घराप्रतं मर्यादीत न ठेवता त्याला व्यापक स्वरुप देण्याची गरज खोतकर यांनी व्यक्त केली नांदेड इथं काल महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा उत्सव साजरा करण्यात आला शहरातल्या गुजराती शाळेपासून निघालेल्या स्वच्छता फेरीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवला

नांदेड ते मनमाड दरम्यान ही गाडी निर्धारित वेळेन्सार धावणार आहे मनमाडहून धर्माबादकडे येणारी गाडी चार तास दहा मिनीटं उशीरा धावत असल्यामुळे ती नांदेड ते धर्माबाद दरम्यान रद्द करावी लागत असल्याचं दक्षिण मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं सांगितलं आहे